पंजाबमधील दहशतवाद्यांना शस्त्र पुरविणाऱ्या मध्य प्रदेशातील टोळीचा छडा आणि सिडनी क्रिकेट कसोटीवर ऑस्ट्रेलियाची पकड

भारतीय नागरिक जगाच्या कानाकोपऱ्यात पसरल्यानं भारतीयांच्या दृष्टीनं सूर्य कधीच मावळत नाही असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल केलं प्रवासी भारतीय दिवस परिषदेमध्ये समारोपाचं भाषण करताना ते बोलत होते कोविड महासाथीमुळे उभ्या राहिलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठीच्या जागतिक प्रयत्नांमध्ये भारतीय अग्रेसर असल्याचा उल्लेख त्यांनी केला भारतानं सुमारे दीडशे देशांना औषधं पुरवून जगाचा औषधस्रोत अशी प्रतिमा तयार केली असंही त्यांनी नमूद केलं कोविडमुळे प्रवासांमध्ये अनेक अडथळे आले अशा कठीण स्थितीत अनिवासी भारतीयांपर्यंत पोचून त्यांना मदत करण्यात परराष्ट्र मंत्रालयानं आणि संलग्न संस्थांनी बजावलेल्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली साथीच्या काळात वेगवेगळ्या देशांमध्ये राहणाऱ्या अनिवासी भारतीयांनी एकत्र येऊन महत्त्वाच्या औषधांचा प्रवठा करणं अडकून पडलेले विद्यार्थ्यांना मदत करणं ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणं निधी उभारणं आणि गरजूंना खाण्याची व्यवस्था करणं अशी विविध कामं केल्याचंही त्यांनी सांगितलं प्रवासी भारतीय आपल्या देशाचा अभिमान आणि संस्कृती जगापुढे नेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना केलं आहे

आज इंटरनेटनं जगाच्या कानकोपऱ्यातल्या लोकांना जोडलं असलं तरी आपल्या सर्वांच्याच देशप्रेमामुळे आपली अंतःकरणंही एकमेकांशी जोडली गेली आहेत असं ते म्हणाले गेल्या काही वर्षांमध्ये अनिवासी भारतीयांनी समाजाच्या उन्नतीसाठी असलेली आपली वचनबद्धता दाखवून आपली ओळख अधिक मजबूत केली आहे अनिवासी भारतीयांनी पुढाकार घेऊन गरजूंना मदत केल्याच्या हृदयस्पर्शी कथा ऐकून आपल्याला अभिमान वाटतो असं मोदी यांनी सांगितलं

ऐकूया याविषयीचा अधिक वृत्तांत

कॅबिनेट सचिव पंतप्रधानांचे प्रधान सचिव आरोग्य सचिव आणि अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी मोदी यांनी कोविड व्यवस्थापनाच्या विविध मुद्यांची सविस्तर माहिती घेतली कोविशिल्ड आणि कोवेक्सिन या दोन लसींचा आपत्कालीन वापर करण्यास राष्ट्रीय नियामक संस्थेनं मान्यता दिली आहे लोकांचा सहभाग निवडणुकीतील अनुभवाचा वापर आणि सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाच्या तत्वांवर आधारित देशभरात लसीकरणाचा सराव नुकताच करण्यात आला आहे

को विन या लसीकरण व्यवस्थापन यंत्रणेबद्दलही पंतप्रधानांना या बैठकीत माहिती देण्यात आली

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात भारताच्या देशांतर्गत लसीकरण कार्यक्रमांच्या व्यतिरिक्त ब्राझीलसाठी लसीचा पुरवठा करण्याची विनंती केली आहे

इम्रान खान सरकारनं लखवीला त्याच्या सर्व गुन्ह्यांबद्दल ठोसपणे दोषी ठरवावं असं अमेरिकेनं सांगितलं आहे तत्पूर्वी लखवीवरील पाकिस्तानची कारवाई म्हणजे एक दिखावा असल्याचं विधान भारतानं एक दिवस आधीच केलं होतं वित्तीय कृती दलाच्या बैठकीपूर्वी ही कारवाई केल्याचं दाखवून दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असल्याचं भारतानं म्हटलं आहे लखवीनं वित्तीय दहशतवादाच्याही पलिकडे गुन्हे केले असून मुंबई हल्ल्यांसह इतर हल्ल्यांमधील त्याच्या सहभागाबद्दल पाकिस्ताननं त्याला दोषी ठरवावं अशी मागणी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं केली आहे

मात्र महत्वाच्या बैठकांपूर्वी पाकिस्तान नेहमीच अशी दिखाव्याची नाटकं करत असतो असं भारतानं म्हटलं आहे

हा सैनिक कोणत्या कारणासाठी सीमा ओलांडून आला त्याची शहानिशा करण्यात येत असून ठरलेल्या कार्यपद्धतीनुसार त्याची चौकशी करण्यात येईल गेल्या वर्षी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत चीननं मोठं सैन्य जमवल्यामुळं तणाव वाढला होता त्यानंतर दोन्ही बाजूंनी रेषेलगत सैनिक तैनात केले आहेत

अखेर त्यांची सुटका झाली असून त्यांचं जहाज आता कर्मचारी बदलण्यासाठी जपानमधील चिबाकडे निघालं आहे भारताचे चीनमधील राजदूत विक्रम मिसरी यांनी व्यक्तिशः चिनच्या परराष्ट्र मंत्र्यांकडे या प्रकरणी पाठपुरावा केला होता

यामध्ये विजयवाडा दूव्वडा विभागातील सिग्नल यंत्रणेच्या अद्ययावतीकरणाचं काम सुरू असल्यानं हा मार्ग वगळता दक्षिण मध्य रेल्वे विभागातील सुवर्णचतुर्भुज मार्गातील सर्व मार्गाचा समावेश आहे पंजाब स्मगलर पंजाब पोलिसांनी बेकायदेशीररीत्या शस्त्रास्त्र तस्करी करणाऱ्या टोळीचा काल छडा लावला ही टोळी मध्य प्रदेशची असून यातील दोनजणाना अटक करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्व आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे

जम्म आणि काश्मीर बर्ड फ्ल जम्मू प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये पक्षी मरुन पडल्याचं आढळल्यानंतर स्थानिक प्रशासनानं सर्व संबंधित सरकारी विभागांना अति दक्षतेचा इशारा दिला आहे जम्मू राजौरी आणि उधमपुर जिल्ह्यांमध्ये कावळे मरुन पडल्याच्या बातम्या आल्या आहेत त्यानंतर क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना दक्ष राहण्यास सांगण्यात आलं आहे

क्रिकेट सिडनी इथं सुरु असलेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटीवर यजमान ऑस्ट्रेलियानं पकड मिळवली आहे